केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राविषयी असणाऱ्या तरत्दीसंदर्भात आयोजित वेबिनारमध्ये ते आज बोलत होते सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळांचं व्यापक नेटवर्क उभं केलं गेलं असं ते म्हणाले आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तर्तुद करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं अनेक उपाययोजना राबवून अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात भारतानं यश संपादन केलं असून भविष्यात कोणत्याही संकटाला तयार असलं पाहिजे हे आपलं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले

या योजने अंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही सन्मानित केलं जाणार आहे शेतकरी सन्मान योजनेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा आणि निवडक जिल्ह्यांचा उद्या नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या उल्लेखनीय कामगिरी बद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे

चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी ड्विट संदेशाद्वारे दिला आहे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे गाडगेबाबांनी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक डोळसपणे बघण्याचा संदेश दिला प्रगत पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत गाडगेबाबांच्या विचारांचं मोठे योगदान असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संत गाडगेबाबा यांना अभिवादन केलं आहे नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंब्लगेकर आणि शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं ही माहिती दिली

अजित पाठक यांनी दिली

निलेश डागा असं या काँग्रेस आमदाराचं नाव असून चिंचोळी औद्योगिक वसाहतीत बैतुल ऑइलमिल या नावाने हा कारखाना सुरू आहे रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत साडे सात कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे कारवाई अद्याप सुरू असल्याने अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील चापानेर ग्रामपंचायतीनं आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे दर ब्धवारी भरणारा हा बाजार आता भरणार नसल्याचं परिपत्रक ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी जारी केलं आहे

विजयक्रमार फड यांनी केलं आहे उस्मानाबाद इथं कीर्तनकारांच्या मेळाव्यात कीर्तनकार म्हणून डॉ फड उपस्थितांना मार्गदशन करत होते समाजातील दारिद्रय अज्ञान बेरोजगारी रोग चुकीच्या प्रथा नष्ट होण्यासाठी संत साहित्याच्या प्रसाराबरोबर शासनाच्या योजनांचाही प्रसार करावा असं आवाहन फड यांनी केलं

कॅटचे राज्य शाखेचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी ही माहिती दिली कोविडमुळे व्यापाऱ्यांवर संकट ओढावलेलं असताना व्यापारवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी जीएसटीतील विविध जाचक अटींची पूर्तता करण्यात व्यापाऱ्याचा बराच वेळ जात आहे त्यामुळे हे आंदोलन पुकारल्याचं बाठिया यांनी सांगितलं औरंगाबाद जिल्हा व्यापारी माहसंघानंही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे

द्रपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल